मराठा नेत्यांचा एक गट मुख्यमंत्र्यांना भेटला दुसऱ्या गटाची लातूरमध्ये बैठक

मन की बात मानवानं निसर्गाशी संघर्षांचा मार्ग स्वीकारला आहे त्यामुळेच कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टी अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे त्यावर मात करायची असेल तर निसर्गाचे संवर्धक व्हा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना केलंआपल्या भाषणात महाराष्ट्रातील संतांचा त्यांनी गौरवपूर्ण कोल्हापूरचे संतोष काकडे यांनी दूरध्वनीवरून केलेल्या उल्लेख केलाविनंतीवरून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या पंढरीच्या वारीचा परिचय संपूर्ण देशाला करून दिला पंढरपूर वारी अपनेआप में एक अड्वत यात्रा है यह वारी शिक्षा संस्कार और श्रद्धा की त्रिवेणी है भगवान विठ्ठल गरिबों वंचितो पीडितों की हितों की रक्षा करते हैं पंढरप्र मे विठोबा मंदिर जाना और वहा की महिमा सौंदर्य और आध्यात्मिक आनंद का अपना एक अलग ही अनुभव है मन की बात के श्रोताओं से मेरा आग्रह है की अवसर मिले तो एक बार जरुर पंढरपुर वारी का अनुभव ले ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ रामदास तुकाराम अनगिनत संत महाराष्ट्र में आज भी जनसामान्य को शिक्षीत कर रहें हैं अंधश्रद्वा के खिलाफ लढने की ताकद दे रहे हैं लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं पुण्यस्मरण करून टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवांमुळे समाजातल्या जाती आणि संप्रदायांच्या भिंती तोडून सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं असं ते म्हणाले

नव्या शैक्षणिक वर्षात नवीन क्षितीजे धूंडाळणाऱ्या युवकांना शांतचित्त राहन जीवनाचा आनंद घेण्याचा तसंच नवनवीन कौशल्ये आणि नव्या भाषा शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला रायबरेलीचे दोन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक योगेश साह आणि रजनीश वाजपेयी यांनी तयार केलेलं स्मार्टगांव अॅप एक प्रकारे गावामध्ये डिजिटल क्रांती आणण्याचं काम करत आहे असं ते म्हणाले दृढसंकल्पाने आणि चिकाटीने प्रत्येक अडचणींवर मात करून नेत्रदीपक कामगिरी करून दाखवणाऱ्या होतकरू मुलांची उदाहरणं देत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं नागप्रच्या खुशी नावाच्या विद्यार्थिनीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला

दिवंगत कवी नीरज यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली सर्वाच्या उत्तम आरोग्याची कामना करत आणि देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या उत्सवांसाठी शुभेच्छा देत पंतप्रधानांनी मन की बात ची सांगता केली दरम्यान पंतप्रधानांनी काल उत्तरप्रदेशात लखानौ इथ साठ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच शुभारंभ केला

कौशल्य विकास योजना आणि मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊन बीडच्या राजीव नगर इथल्या करुणाताई मगर आता आपल्या पायावर उभ्या आहेतऐकुया त्यांची प्रेरणादाई यशोगाथा मी बीड येथील जनशिक्षण संस्थान या संस्थेच्या माध्यमातन किमान कौशल्य या योजनेच्या माध्यमातून ब्युटीपार्लरचा कोर्स पूर्ण केला तसेच मुद्रा या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊन माझे ब्युटीपार्लर हे देखील सुरू केले सरकारच्या या योजनेचा मला खूप आधार मिळाला जेणेकरुन आज मी माझ्या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभी आहे गडकरी नागप्रमध्ये उभारल्या जाणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा आणि इमारतीचं भूमिपूजन काल केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून द्यावेत तसच प्रसारमाध्यमातून गुन्हेगारांची छायाचित्रही प्रसिद्धीला द्यावीत अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली

राज्यातील मराठा समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावं तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि अटकसत्र थांबवावं महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांना आरक्षण द्यावं आदी मागण्या संघटनांनी बैठकीत मांडल्या मराठा आरक्षण लातुर मुख्यमंत्र्यासोबत मुंबईत चर्चा करण्यासाठी गेलेल्या समन्वयकांचा आमचा कांही संबंध नाही असं जाहीर करून नऊ ऑगस्टपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर राज्यभर राज्य सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या काल लातुर इथं झालेल्या राज्यस्तरीय समन्वयक बैठकीत देण्यात आलाएक ते नऊ ऑगस्टपर्यंत प्रत्येक मराठा आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असुन यापुढील समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक परभणी इथं घेण्यात येणार असल्याचा ठरावही घेण्यात आला असल्याचं या वेळी सांगण्यात आलं

मराठा आरक्षण नाशिक मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नाही त्यामुळे आरक्षणाबाबत सर्व पक्षीय तोडगा काढण्यासाठी आपण सरकारच्या बैठकीला जाणार नसल्याची माहिती बहूजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल नाशिक येथे पत्रकार परिषदेमध्ये दिलीमराठा समाजाला आरक्षण देवू असे म्हणणे ही लोकानुनय करणारी भूमिका आहे असं ते म्हणाले

अशी माहिती काल पोलादपूर पोलिसांनी दिली

शहरात काल उत्स्फूर्तपणे बंद पाळून मृतांना श्रद्वांजली वाहण्यात आली

इतरत्र मात्र अजूनही पेला अर्धा रिकामाच आहे

तिथे धरणं जेमतेम

प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं

हवामान गेल्या चोवीस तासांत कोकणमध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडलामराठवाड्यातील हवामान मात्र कोरड होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजान्सार कोकणमध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलंयास ह इतर बातम्या आपण केव्हाही वाच्ऐकू शकता ऑल

इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर